प्रधानमंत्र्यांनी समाजातल्या विविध समुदायांशी संवाद साधला इंडो तिबेट सीमा दलाचे जवान शालेय विद्यार्थी दूध आणि कृषी सहकार चळवळीचे सदस्य त्यात सहभागी झाले मुंबईतुन अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती रतन टाटा या संवादात सहभागी झाले ते स्वच्छता मोहिमेत सहभागी होतानाचे आपले अनुभव बच्चन यांनी सांगितले तर टाटा उद्योग समूहातर्फे स्वच्छता अभियानात देण्यात आलेल्या योगदानाची माहिती टाटा यांनी दिली चार वर्षापूर्वी सुरु झालेली स्वच्छता चळवळ आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे स्वच्छतेची सवय दैनंदिनीचा भाग व्हावी असं सांगून प्रधानमंत्री म्हणाले की चार वर्षात साडे चार लाखांहून अधिक गावं हागणदारी मुक्त झाली स्वच्छ भारत अभियानामुळं देशात अतिसाराची लागण होण्याचं प्रमाण घटलं आहे कचरा व्यवस्थापन आणखी परिणामकारक करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे या बाबींकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं मुंबईत विविध कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये या अभियानाला प्रारंभ झाला आहे

त्यानुसार लातूरात खासदार डॉ सुनिल गायकवाड यांनी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला यावेळी महापौर सुरेश पवार नगरसेवीका गिता गौड़ उपस्थित होते भारतीय तटरक्षक दलाच्या पश्विम विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज जागतिक सागरी किनारे स्वच्छता दिवस निर्मित स्वच्छता मोहीम राबिली दरवर्षी सप्टेंबर महिन्यातल्या तिसरा शनिवार हा संयुक्त राष्ट्रांकडून सागरी किनारे स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो जुहू चौपाटी शिवाजी पार्क चौपाटी कान्होरे बे डहाणू रत्नागिरी आणि मुरुड जंजिरा चौपाटी आदी ठिकाणी तटरक्षक दलाच्या वतीनं स्वच्छता मोहिम राबवली गेली

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं सप्टैमाइट केंद्र जालन्यात होणार आहे

जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील लासलगाव सामनेर दरम्यान मोटारसायकल आणि रिक्षा एकमेकांवर आदळल्यानं दोन जण जागीच ठार झाले तर रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले जखमींवर नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत फलटण तालुक्यातील विडणी इथं पहाटे साडेपाचच्या सुमारास दुचाकीवरुन जीमला जाणाऱ्या तिघांना अज्ञात कारनं ठोकरले या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला असून ते विडणी चे रहिवासी होते हिंदी भाषेत बँकेचं कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल महाराष्ट्र बँकेला द्वितीय क्रमाकांचा राजभाषा कीर्ती पुरस्कार देण्यात आला आहे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं काल आयोजित हिंदी दिवस या कार्यक्रमात महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी अधिकारी अलेख राऊत यांनी उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला

राज्याच्या विविध प्रश्रांसंदर्भात विविध राजकीय नेते व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी स्थानिक नागरी स्वराज्य संस्था तसंच पंचायत राज्य संस्थांच्या प्रतिनिधींचीही आयोग भेट घेणार आहे राज्याच्या महसुलात तसंच व्यापार वाढीत होत असलेली घट पाचव्या राज्यवित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी शेतकरी आत्महत्या सिंचन प्रकल्पांचा वाढता खर्च आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर या दौ यात चर्चा होईल येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पाऊस पडेल तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे